यात बारामती लोकसभा मतदार संघही जिंकावा असं आवाहन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे ते आज पुण्यात बारामती शिरुर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते भाजपा हा पक्ष नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे भाजपाच्या विजयाचं रहस्य कार्यकर्ता अणि बूथ नियोजनात आहे असं ते म्हणाले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षात देशातली विषमता दूर करुन अंत्योदयाचं काम केलं आहे

आपल्या कुट्रंबात महिला सर्वात जास्त सर्जनशील असल्यानं केंद्र सरकारनं महिलांना केंद्रस्थानी ठेवल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं ते आज मुंबईत हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा या योजनांची सुरुवात करताना बोलत होते योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचं ते म्हणाले हिरकणी महाराष्ट्राची योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी व्यवसायाबाबत सुचवलेल्या कल्पना तालुकास्तरावर आणि त्यातील काही जिल्हापातळीसाठी निवडल्या जातील असं प्रभू यांनी सांगितलं जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धेतल्या विजेत्या महिलांना प्रधानमंत्री राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल असं प्रभू यावेळी म्हणाले राफेल विमान खरेदी कराराबद्दलचे सर्व आरोप आज केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी फेटाळले देशाच्या जनतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे असं त्यांनी सांगितलं ते मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते

प्रधानमंत्री त्यांच्या मंत्रीमंडळातल्या मंत्र्याचं ऐकतात आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यांवर सखोल विचार करतात आणि हे सल्ले आत्मसातही करतात असं गोयल म्हणाले पश्चिम बंगालच्या ममता बनर्जी सरकारवर गोयल यांनी टीका केली तिथं अनागोंदी सारखी स्थिती निर्माण झाली असून जनता या सरकारला सत्तेवर पुन्हा येऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला समाज माध्यमांवर नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणविषयक मुद्यावर ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय समितीपुढे यायला नकार देत असल्याच्या वृत्तावर बोलायला मात्र गोयल यांनी नकार दिला या विषयावर बोलायचा अधिकार राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा सभापती यांनाच असल्याचं त्यांनी नमूद केलं मोदी सरकारनं हज यात्रेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केल्यानं पारदर्शकतेबरोबरच ही यात्रा स्वस्तसुद्धा झाल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं ते आज मुंबईत हज यात्रेशी संबंधित खादिम उल हज्जाज या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते हाज यात्रेकरुंच्या संख्येतही यामुळे मोठी वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं

सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्डभूमीवर निवडणुक आयोगानं मतदार पडताळणी आणि माहिती अभियान हाती घेतलं आहे मतदारांच्या नाव पत्यातले बदल तसंच तेर वैयक्तिक माहितीची पडताळणी आणि नवीन मतदारांची नाव नोंदणी या मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे

बँक खातेदारांची पॅन आणि तिर बाबींची माहिती खातेदारांची सहमती घेतल्याशिवाय पतमानांकन संस्थेकडे दिल्याबद्दल आक्षेप घेण या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्रसरकार आणि रिझर्व बँकैकडून जबाब मागितला आहे अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँकैनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नोटीस मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही के राव यांच्या पीठानं जारी केली आहे खातेदारांचा पॅन आणि तिर माहितीचं देवाणघेवाण गोपनीयतेच्या हक्कांचं उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं आहे विदर्भात खनिज संपत्तीवर प्रक्रिया करणारे सामूहिक उद्योग तयार झाल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्याला सर्व सुविधा पुरवेल अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे याशिवाय नवीन औद्योगिक धोरणात खनिज धोरणासाठी प्रोत्साहन अणि सवलती देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं नागपूर क्रि आयोजित पहिल्या खनिज परिषदेत ते आज बोलत होते खनिज उद्योगातून राज्याला साडेतीन हजार कोटींचा महसूल मिळतो त्यामुळे या क्षेत्रात अधिक काम होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आपल्याकडच्या उद्योगांनी नव्या तंत्रज्ञाचा वापर करुन या उद्योगाच्या वाढीला चालना द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं विदर्भात वनसंपदा भरपूर असून त्याचा वापर उद्योगवाढीसाठी करुन शिल्या वंचित गरीब जनतेचा विकास साधावा असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं राज्यात जैव िनाचा वापर वाढायला हवा विदर्भात पडीक जमीन मुबलक असून त्याचा वापर बांबू लागवडीसाठी केल्यास त्यापासून जैव धिन तयार करता येईल असं ते म्हणाले खनिज संपत्तीवर प्रक्रिया करणा या सामुहिक उद्योगांना चोवीस तास सवलतीच्या दरात वीज देऊ अशी ग्वाही यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यात पुणतांबा गावात अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या शेतक यांच्या मुलींनी आज सहाव्या दिवशी आंदोलन मागे घेतलं कृषीराज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आंदोलनकर्त्या मुलींची प्रकृती काल बिघडल्यानं पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवलं होतं मुलींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेऊ असंही खोतकर यांनी यावेळी स्पष्ट केलं शेतक यांची लढाई अजून संपलेली नाही सध्या उपोषण मागे घेतलं असलं तरी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन करु असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं

या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी यांची सभा धुळ्यात होणार असून नियोजित सभेसाठी जागेची पाहणी आज करण्यात आली धूळे शहरातल्या संतोषी माता चौकाजवळ आज सकाळी एसटी बसला महापालिकेच्या साफ सफाई करणाऱ्या जेसीबीनं धडक दिली

जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे हिंदी मराठी चित्रपट सुष्टीतले प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अर्थात छायाचित्रणकार निर्मल जानी यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं सध्या स्वराज्य रक्षक संभाजी ही त्यांची मालिका लोकप्रिय आहे पत्थर के फुल क्षत्रिय बॉर्डर दिवार या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी छायाचित्रण केलं होतं मराठीत मात या चित्रपटापासून त्यांनी मराठी सिनेसुष्टीत पदार्पण केलं होतं अशा दिग्गज कलाकार तंत्रज्ञाच्या अचानक जाण्यानं चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे मुंबई सह राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली असुन तापमापकातला पारा खाली घसरला आहे उत्तर भारतात हिमवृष्टी झाल्यानं देशाच्या तिर भागातही थंडीची लाट आली आहे विरळा येणा या याअनुभवानं मुंबईकरांनी लोकरीचे उबदार कपडे घालायला काढले आहेत आजचा दिवसही मुंबईकरांसाठी गारठ्याचाच ठरला

तसंच नागरिकांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल किमान तापमानात मोठी घसरण झाली दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ते लक्षणीयरीत्या कमी होतं

येत्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचा श्राारा हवामान विभागानं दिला आहे